यात औरंगाबाद आणि बीड या दोन जिल्ह्यात संपूर्णपणे गंभीर द्ष्काळ तर जालना उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात काही तालुके वगळता गंभीर द्ष्काळ जाहीर झाला आहे नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड आणि देगलूर तालुक्यात गंभीर तर उमरी तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर झाला आहे

या तालुक्यांमध्ये दष्काळ निवारणाशी संबंधित आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असून संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांवर याची जबाबदारी टाकण्यात आली आहे

यामुळे आता या दोन जिल्ह्यातल्या धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आज सकाळी आठ वाजता निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली

न्यायालयाचा आदेश असल्यानं कुणीही आंदोलन करून विसर्गात अडथळा आणू नये तसंच पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं क्णीही नदीपात्रात उतरू नये असं आवाहन देशमुख यांनी केलं आहे

ते काल ग्जरातमध्ये नर्मदा जिल्ह्यात स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्छभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण करताना बोलत होते

मुंबईत राज्यपाल सी विद्यासागर राव तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकता दौडला हिरवा झेंडा दाखवला राज्यपाल तसंच मुख्यमंत्र्यांनी सरदार पटेल तसंच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मराठवाड्यात औरंगाबाद इथं महापौर नंदक्मार घोडेले पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून एकता दौडला सुरुवात झाली

उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली महावीर चौक इथं एकता दौडचा समारोप झाला विजेत्या स्पर्धकांचा यावेळी पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला बीड इथं आयोजित एकता दौडला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी हिरवा झेंडा दाखवला लातूर उस्मानाबाद परभणी हिंगोली नांदेड आणि जालना इथंही एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं

यानिमित्तानं त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिल्लीत शक्तीस्थळ इथं इंदिरा गांधी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन अदाराजली जली वाहण्यात आली

तर राज्यातल्या सामान्य नागरिकांना सुद्धा शिधापत्रिकेशिवाय शिधावाटप दुकानातून हे मीठ मिळणार असल्याचं अन्न आणि नागरी प्रवठामंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं मुंबईमधल्या गिरगाव इथं काल नागरिकांना आयोडिनय्क्त मीठाचं प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते

दीवाळीच्या पार्श्वभूमीवर शिधापत्रिकेवर चणाडाळ तसंच उडीद डाळ ही वितरीत केली जाणार आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

औरंगाबाद इथं प्रदेश य्वक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झालं

या पुरस्कारांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोडची अंधारी विकास सेवा संस्था लातूरची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणीची वैश्य नागरी सहकारी बँक या संस्थांना सहकार भूषण तर लातूर जिल्ह्यातल्या औसा इथल्या औसा ताल्का शिक्षक सहकारी पतसंस्थेला सहकार निष्ठ पुरस्कारांन सन्मानित करण्यात आलं आहे

राज्य शासन मराठवाड्याच्या विकासासाठी करत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली उस्मानाबाद जिल्ह्यात द्ष्काळ निवारणासाठी मागेल त्याला काम पाण्याचे साठे पिण्यासाठी राखीव ठेवणं चाऱ्याचं नियोजन शेतीसाठी सुक्ष्म सिंचन वाढवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले

वीज गळतीच्या नावाखाली ग्राहकांना देण्यात येणारी जादा रकमेची बिलं रद्द करावी शेतीला नियमित वीज प्रवठा करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या

त्यांनी तीन कोटी रुपयांचे कर्ज घेऊन विविध स्वयंरोजगार सुरु केले आहेत

या योजनेच्या लाभार्थी श्रध्दा लोहार यांनी आपला अनुभव सांगितला त्या म्हणाल्या

खरच या योजनेचा लाभ गोरगरीबासाठी अंत्यत उपयूक्त आहे धन्यवाद

औरंगाबाद इथल्या तापडिया नाट्यमंदिरात आज सायंकाळी साडे सहा वाजता हा प्रस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाईल

देशपांडे यांच्या नाटकातल्या निवडक उताऱ्यांचं सादरीकरण होणार आहे